या संदर्भात शेतकऱ्यांशी कुठल्याही मुद्यावर चर्चा करायला केंद्र सरकार तयार आहे या नव्या कायद्यांमुळे पिकांना मिळणारा हमीभाव सुरूच राहणार आहे तसंच कृषी उत्पन्न बाजार समितीही सुरूच राहील हमी भाव आणि बाजार समित्या बंद होणार नाहीत अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली मध्य प्रदेशातील रायसेन इथ आयोजित शेतकरी महासंमेलनाला त्यांनी काल द्रदूश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केलं कृषी कायद्यांविषयी मोठ्या प्रमाणात गैरसमज पसरवला जात आहे मात्र हे कायदे एका रात्रीत तयार झालेले नाहीत गेल्या अनेक वर्षांपासून या संदर्भात राज्यांशी कृषी क्षेत्रातील तज्ञांशी अर्थतज्ज्ञ आणि शेतकऱ्यांशी चर्चा सुरू होती असे पंतप्रधानांनी सांगितले या कायद्याबाबत विरोधकांवर टीकास्त्र सोडताना मोदी म्हणाले की विरोधक आपल्या जाहीरनाम्यात या सुधारणांची घोषणा करत होते पण आता कृषी कायद्यातील सुधारणांचं श्रेय आम्हाला का नाही ही त्यांची खरी पोटदूखी असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला

मुख्यमंत्री सीएम डॅशबोर्ड माय गव्ह एप मुख्यमंत्री हेल्पलाईन आणि तक्रार निवारण पोर्टल अधिक सक्षम करून राज्य शासनाच्या सर्व विभागांना याचा सहज उपयोग करता येईल यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी दिले राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचा आढावा घेतल्यानंतर ते काल बोलत होते यावेळी त्यांनी महानेटच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शिक्षक विद्यार्थी डॉक्टर्स यांच्याशी संवाद साधला

असं आवाहन कृषीमंत्री दादाजी भूसे यांनी केलं आहे शेतकऱ्यांच्या सोयीसाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दूष्टीने तसंच अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे त्याद्वारे शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करता येणार आहे दांडेगावकर सहकार क्षेत्रातील अग्रणी आणि महाराष्ट्राचे माजी सहकार तसंच वस्त्रोद्योग मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची आज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीच्या अध्यक्षपदी निवड झाली

दांडेगावकर यांच्यापूर्वी दिलीप वळसेपाटील हे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष होते पण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाचे मंत्री म्हणून समावेश झाल्याने त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता दांडेगावकर हे सहकारी साखर कारखाना क्षेत्राशी दीर्घकाळापासून संबाधित असून सध्या ते महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना फेडेरेशन मुंबईचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत अहमदनगर सध्या अस्तित्वात असलेली गोवारी जमात म्हणजे अनुसूचित जमातींसाठीचं घटनात्मक आरक्षण बहाल करण्यात आलेली गोंड गोवारी जमात नव्हे त्यामुळे त्यांना देण्यात आलेलं आरक्षण अवैध ठरतं असा निर्णय काल सर्वोच्च न्यायालयानं दिला

अनुसूचित जमातींमध्ये राष्ट्रपतींनी समाविष्ट केलेली जात नेमकी कोणती हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयाचा नाही असं सांगता सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेला निकाल रद्द बातल ठरवला आहे दरम्यान हा निकाल आदिवासींच्या हक्काला न्याय देणारा आणि आरक्षणाला धक्का लागू न देणारा ठरला याचा आनंद झाला आहे अशी प्रतिक्रिया माजी आदिवासी विकास मंत्री आणि अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मधूकर पिचड यांनी दिली आहे

पारधी कवीपत्रकार कथाकार नट आणि समीक्षक या पंचरंगी भूमिका आपल्या आयुष्यात करणारे मा

तथा माधव कृष्ण पारधी यांनी काल वयाची शंभरी पूर्ण केली

पूणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं पारधी यांचा सत्कार करण्यात आला आकाशवाणी पूणे केंद्रानेही द्रदश्य प्रणाली मार्फत स्नेह मेळावा आयोजित करून पारधी यांचा सत्कार केला

त्यासाठीची आचारसंहिता केवळ ग्रामीण भागापुरतीच लागू राहणार असली तरी नागरी स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात या निवडणुकीवर परिणाम करू शकेल अशा कोणत्याही घोषणा करता येणार नसल्याचं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे यासंदर्भात विविध जिल्हाधिकारी कार्यालयांकडून निवडणूक आयोगाकडं विचारणा करण्यात आली होती त्यावर खुलासा करताना आयोगाने हे स्पष्ट केलं आहे की ग्राम पंचायतींच्या या निवडणूका असल्यानं त्याची आचारसंहिता ग्रामीण भागापुरतीच अंमलात राहील मात्र त्याचवेळी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शहरी भागातून अशी कोणतीही घोषणा करू नये ज्याचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष परिणाम किंवा प्रभाव ग्राम पंचायतीच्या मतदारांवर होईल

असे प्रतिपादन केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री महेंद्रनाथ पांडे यांनी काल केलं एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे आयोजित चौथ्या नॅशनल टीचर्स काँग्रेस च्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते यावेळी खासदार डॉ अच्यूत समंता यांना जीवन गौरव पुरस्कारा ने सन्मानित करण्यात आले

राज्याच्याच नाही तर देशाच्या उद्योग विकासामध्ये पिंपरी चिंचवडने मोलाचे योगदान दिले आहे आता स्टार्ट अप च्या माध्यमातून संशोधनावर आधारित औद्योगिक उत्पादनाची एक वेगळी वाट चोखाळली आहे

आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पिंपरी चिंचवड मधील स्टार्ट अप ने आश्वासक पावले टाकायला सुरुवात केली आहे या स्टार्ट अप च्या माध्यमातून समाजोपयोगी प्रकल्प हाती घेतले आहेत त्यामध्ये हेल्थ ट्रॅकर हे उपकरण विकसित करण्यात आले आहे यामध्ये एका क्लिकवर शरीराचे तापमान हृदयाचे ठोके समजणार आहे

आयआयटी मुंबईच्या सहकार्याने टरबाइनचे तंत्र विकसित केले असून यामुळे दुर्गम अति दुर्गम भागांमध्ये विद्युत प्रकल्प उभारता येणार आहेत पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी मध्ये पूर्ण भारतीय बनावटीचं स्मार्ट ड्रोन तयार करण्यात आले आहे इतर ड्रोनच्या तुलनेत पन्नास टक्के कमी खर्चात हे ड्रोन या स्टार्टअप मध्ये तयार झाले असून पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी यासाठी विशेष मार्गदर्शन केलं पालघर पालघर जिल्ह्यातल्या सरकारच्या प्रस्तावित वाढवण बंदराला इथल्या स्थानिकांचा विरोध आहे त्या अनुषंगानं वाढवण बदरासदर्भात स्थानिक मच्छिमार सघटना तसचं वाढवण बदर विरोधी सघर्ष कमिटी यांच्या प्रतिनिधीं सोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक घेण्यात आली मच्छिमार बांधवांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं

एस टी अन्वेषण विभागानं विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यात आढळून आलं

या गावांच्या विकासासाठी मोठ्या निधीची गरज भासणार आहे म्हणूनच ही गावं टप्प्याटप्प्याने समाविष्ट करण्यात यावीतअशी सूचना पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यानी केली आहे

या निर्णयाविरोधात काल धुळे जिल्हयातील खासगी अनुदानित विना अनुदानीत शाळा कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती सर्व कर्मचारी काळ्या फिती लावून आंदोलनात सामिल झाले होते

ज्ञळगाव जम्मूमधील पूंछ भागात कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य आलेले जवान अमित पाटील यांच्या पार्थिव देहावर काल द्पारी जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यात त्यांच्या मूळगावी वाकडी इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी शहीद अमित पाटील यांना अखेरची मानवंदना दिली रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात सागरी पर्यटनासाठी आलेल्या पूणे जिल्ह्यातल्या तिघा पर्यटकांचा काल दुपारी आंजर्ले इथल्या समुद्रात बुडून मृत्यू झाला समुद्रकिनाऱ्यावर पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्यानं सहाही जण बुडू लागले त्यातल्या तिघांना वाचवण्यात यश आल अन्य तिघांचा बुडून मृत्यू झाला प्रजासत्ताक नवी दिल्ली इथं प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनासाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यात आला आहे या संघाचे शिबिर प्ण्यातल्या म्हाळूंगे बालेवाडी इथल्या क्रीडा संकूलात पार पडलं राज्यभरातून एन

हवामान राज्यातील हवामान कोरडं होऊ लागताच तापमापकातला पारा पुन्हा खाली उतरू लागला आहे उत्तरेतील थंडीची लाट आता मध्यप्रदेशात आली असून राज्यात त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार